जनऔषधी केंद्रामुळे लोकांचे कोट्यवधी रुपये वाचले पंतप्रधानांचं प्रतिपादन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला माटियो पैलिकोन रँकिंग मालिकेत दुसरं सुवर्णपदक

यंदाच्या आय पी एल क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर जनौषधी दिवस भारतीय जनऔषधी योजनेमुळे देशातल्या गरिबांना परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळत असून जनऔषधी केंद्रांमुळे लोकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये वाचले आहेत असं सांगून जेनेरिक औषधांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आजच्या जनौषधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लाभाथ्यांशी संवाद साधला

या केंद्रांमधून केवळ एक रुपयाला सॅनिटरी पॅड उपलब्ध आहेत देशातले एक हजारापेक्षा जास्त केंद्र महिला चालवतात या केंद्रांचा फायदा केवळ आजार बरे करण्याची औषधं देण्यापुरताच नाही तर यातून अनेक युवक युवतींना रोजगाराचं साधन मिळालं असल्याचं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग इथं देशातलं साडेसात हजारावं जनौषधी केंद्र देशाला समर्पित करण्यात आलं प्रकाश जावडेकर देशभरातील डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक अर्थात सामान्य औषधे लिहून द्यावीत यासाठी चळवळ सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज महाराष्ट्रात पुणे इथं केली जनौषधी दिनानिमित्त जावडेकर यांनी आज पुण्याच्या कोथरूड परिसरातील जनौषधी केंद्राला भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाचाही त्यांनी या केंद्रात बसून लाभ घेतला

महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे

यासाठी प्रामुख्यानं महाराष्ट्रातील मोठी वाढ कारणीभूत असल्याचं आरोग्य विभागानं आज सकाळी प्रसिद्धीला दिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होतं

उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांपैकी महाराष्ट्रातली संख्या सातत्याने वाढते आहे तर केरळमधली घटते आहे

मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली कोरोना संसर्ग नियंत्रणात येताच हे संमेलन अवघ्या वीस दिवसात घेता येईल असं संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले आणि निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं

वेन्कैय्या नायडू यांनी काढले आहेत

या महामारीशी दोन हात करताना एकजुटीने धारिष्ट्याने अथक काम करणाऱ्या डॉक्टर्स परिचारक सहपरिचर स्वच्छता कर्मचारी तंत्रज्ञ आणि ग्रामीण भागात कर्तव्य बजावणाऱ्या आशा सेविका यांनी संघ भावनेने काम करत या संकटाचा सामना केला अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी सर्वांचा गौरव केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं जाहीर सभा घेतली पश्चिम बंगालमध्ये आता विकास पर्व सुरू होईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला पश्चिम बंगालच्या जनतेला आता परिवर्तन हवं आहे असं सांगतानाच भाजपाचं सरकार आलं तर समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम करेल अशी ग्वाही मोदी यांनी दिली आपल्या भाषणातून तृणमूल कॉंग्रेस सरकार आणि ममता बनर्जी यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला ममता बॅनर्जी तूणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज घरगुती गैस सिलेंडरच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ सिलिगुडीमध्ये महिलांची निषेध रॅली काढली यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीप्रणीत केंद्र सरकारवर तोफ डागली निवडणूक केरळमधील आगामी निवडुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आघाडीच्या पक्षांची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे तिन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची निवड प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे कॉंग्रेसच्या उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात जाहीर होईल असं कॉप्रेसचे महासचिव के

वेणुगोपाल यांनी सांगितलं तर भाजपाच्या उमेदवारांची यादी आज तिरुअनंतपुरम इथं होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविली जाणार आहे तसंच सीपीएम आणि सीपीआय यांच्यातील द्विपक्षीय चर्चा सुरू असताना डाव्या आघाडीच्या जागांचं विभाजन अंतिम टप्प्यात असून सीपीएम उमेदवारांची यादी उद्या निश्वित करण्याची शक्यता आहे

या निमित्तानं बांगलादेशमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ढाका इथल्या ज्या रेस कोर्स मैदानात त्यांनी हे भाषण दिल ते आता सोहरवर्दी उद्यान या नावानं ओळखलं जातं या मैदानात जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना बंगबंधू म्हणाले होते इबारेर सोंग्राम अमादेर मुक्तीर सोंग्राम इबारेर सोंग्राम स्वाधीनतार सोंग्राम म्हणजेच हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा आपल्या मुक्तीचा लढा आहे या दिवसाचं स्मरण करत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका इथल्या बंग बंधु स्मारक संग्रहालयात शेख मुजीबुर्रहमान यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तर शेख मुजीबुर्रहमान यांचं हे ऐतिहासिक भाषण जगातल्या सर्व स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांसाठी निरंतर प्रेरणा देत राहील असं बांगलादेशचे राष्ट्रपती एम अब्दुल हमीद यांनी आपल्या संदेशांत म्हटलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी ढाक्याहून राजेश झा यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे कुस्तीपटू विनेश फोगट भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट हिने रोम इथं सुरू असलेल्या माटियो पैलिकोन रँकिंग मालिकेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि क्रमवारीत पहिले स्थान पटकावले

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली विनेश फोगाट ही एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे विनेश फोगाटच्या या यशामुळे टोकियो ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना तिचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल

क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात काल अहमदाबाद इथं खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

जगातल्या सर्वात भव्य अशा या मैदानावर इंग्लंड सारख्या बलाद्य संघाविरुद्ध भारतीय खेळाडूंच्या कसोटी क्रिकेट मधल्या विजयी खेळीमुळे तरुणाईच्या आनंदाला पारावर उरला नाही

सी सी वर्ल्ड क्रिकेट चॅम्पअनशिप स्पर्धेत अंतिम फेरीत भारताची लढत न्यूझिलंड सोबत होणार आहे

पी एल

जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चाहत्यांना आयपीएल क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे

चिदंबरम स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बेंगळूरू अशी पहिली लढत होईल जगातील सर्वात भव्य असे बिरूद भूषवणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आय पी एल

पी एल चा अंतिम सामना ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असेल

सिंध पराभव बेसेल इथं खेळल्या जात असलेल्या स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या रिओ ऑलिम्पिक्स रौप्य पदक विजेत्या पी

गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच या दोन्ही बॅडमिंटनपटू समोरासमोर आल्या होत्या